सार्कच्या नस्त्विाखाली दक्षीनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम आखावा तसंच सा या जगाला दक्षिण आशियानाक्रिक वस्तुपाठ द्यावा अशी अपक्षि त्यांनी व्यक्त क्ली

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मध्य रस्त्वित्तीगाडीच डिब क्राटक्रीरपण स्विच्छ ठक्षियावर भर दिला आह दिररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असणा या परिसराची गरम पाण्यान तिर पॅन्ट्रीच्या भागाची स्वच्छता वाफ्छ्या फवा यांच्या मदतीनं करण्यात यद्दत्री प्रवाशांकरता नवीन पांधरुणं साबण नॅपकिन रोल्स आणि जंतुनाशक द्रावण गाडीत उपलब्ध ठक्ष्यात यह्क्री

दश्वित आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालप्रसिर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळलआहप् कोरोनाचा पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा दक्षिथानात मध्यरात्रीपासून दर्शन बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घक्किा आहक चैत्र यात्रस्विधी जिल्हाधिकारी योग्य वर्छी निर्णय जाहीर करणार आहत्त जागतिक ग्राहक हक्क दिवस आज जगभरात साजरा होत आह आहकांमध्यज्ञागरूकता निर्माण करण्यासाठीच संपूर्ण जगात हा दिवस साजरा कला जातो